त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील राजघाट या गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाऊन प्ष्पांजली अर्पण केली यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती हुतात्मा दिनानिमित्त देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले तत्पूर्वी या सर्वांनी ट्विटरच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली वाहिली गांधीजींच्या शांतता अहिंसा साधेपणा मानवता या आदर्शांचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे गांधीजी शांतता अहिंसा आणि निस्वार्थ सेवाभावाचे मूर्तीमंत उदाहरण होते आपले विचार आणि कृती यातून त्यांनी काळाच्या पटलावर आपला अमीट ठसा उमटवला आहे त्यांनी समाजातील मागास दलित घटकांच्या उद्धारासाठी अथकपणे काम केले असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे बापूंचे आदर्श लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहेत हुतात्मा दिनी आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्वांच्या त्यागाचे स्मरण केले पाहिजे अशा शब्दांत पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे

गांधी रिडिस्कव्हर्ड या हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या माहितीपटात स्वदेशीच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यात आली आहे आज दिवसभर चित्रपट प्रभागाच्या यू ट्यूब चॅनलवर हा चित्रपट पाहता येणार आहे

उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे

दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविड लढ्यातील आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करा असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे

राज्ये केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित मंत्रालये यांच्याकडून आघाडीच्या कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत

त्यानंतर लगेचच आकाशवाणीवरुन त्याचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन तो पुन्हा ऐकता येईल

निवडणुकीशी संबधित वादविवाद सनदशीर मार्गाने सोडवावेत असेही त्यांनी म्हटले आहे

लष्कर आणि विरोधी पक्षांनी लोकशाहीचे पालन करावे असे आवाहन या देशांनी केले आहे गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालांना तिथल्या लष्कराचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षांनी आव्हान दिले आहे

निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आणि पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे देशात पुन्हा निवडणूक घेण्याची त्यांची मागणी आहे

हे पथक कोविडच्या पहिल्या काही रुग्णांना भेटणार असून तिथल्या मासळी बाजाराला विषाणू प्रयोगशाळेलाही भेट देणार आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली दहशतवादी शरण जम्मू काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दोन अतिरेकी काल पोलिसांना शरण आले पुलवामा जिल्ह्यात लेल्हर गावात पोलिसांनी नाकाबंदी केली असता सुरुवातीला दहशतवाद्यांनी गोळीबार केला नंतर त्यांच्यातला एकजण जखमी झाल्यावर रात्री उशीरा ते शरण आले

उत्तराखंडमधल्या अद्वैत आश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे

भारतीय संस्कृती अध्यात्म तत्वज्ञान इतिहास मानसशास्त्र कला अश्या विविध विषयांना वाहिलेल्या या मासिकांत नेताजी सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक भगिनी निवेदिता स्वामी अरविंद माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ञ सर्वपल्ली राधाकृष्णन अश्या अनेक मान्यवरांनी विचार मांडले आहेत

एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे चौरी चौरा घटनेचा शताब्दी समारोह मोठ्या प्रमाणात साजरा करणार असून वर्षभर विविध कार्यक्रम होणार असल्याचे ट्वीट उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे

या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली होती महाराष्ट्र महाविद्यालये महाराष्ट्रातल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंनी महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा यशस्वी लढा आपण यापुढेही सुरु ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार